त्या भंगारात काढून नवीन गाड्या घेण्याबद्दलचं निश्वित धोरण आत्तापर्यंत उपलब्ध नव्हतं त्यामुळं त्यांचा काही प्रमाणात वापर सुरु आहे तर अनेक गाड्या रस्त्यावरच धूळ खात पड्न आहेत जून्या गाड्यांच्या वापरामुळं प्रद्षणातही वाढ होत आहे

यात शहरातल्या अव्यावसायिक विभागात पृण्याच्या शिवाजीनगरचं मॉडर्न कला वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालय आणि व्यावसायिक विभागात पुण्यातलंच कमिन्स अभियांत्रिकी महिला महविद्यालय अव्वल ठरलं आहे ग्रामीण विभागात अव्यावसायिक गटात नाशिकचं क

वाघ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि व्यावसायिक विभागात अहमदनगर जिल्ह्यातलं अमृतवाहिनी अभियांत्रिकी महविद्यालय आणि पुण्यातलं जी

रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने संयुक्तपणे पुरस्कार पटकावला आहे याशिवाय इतर प्रस्कारांचीही घोषणा यावेळी झाली

शामकांत देशमुख यांच्या हस्ते झालं संगणक विज्ञानशाखेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे अँप आणि सॉफ्टवेअर विकसित करावेत कोरोनाच्या काळात मिळालेल्या संधीचं सोनं करावं आणि बदलांचा स्वीकार करून नवीन कल्पना वापरून नवीन व्यवसाय सुरू करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

कमला नेहरू रुग्णालय पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रूग्णालयात सुसज्ज रक्तपेढी उभारण्याबरोबरच विविध विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कामे तातडीने मार्गी लावावीत अशा सूचना पालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी आज प्रशासनाला केल्या महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणा या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाशी कमला नेहरू रूग्णालय संलग्न आहे या पार्श्वभूमीवर या रूग्णालयात नागरिकांच्या सोयीसाठी अनेक विभाग सुरू केले जाणार आहेत

पालिकेतील विविध खात्यांच्या विभागप्रमुखांसह सभागृह नेते गणेश बीडकर यांनी या कामाची पाहणी केली

मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा चार फेब्रवारी रोजी संघर्ष यात्रा काढणार आहे ही यात्रा पुणे ते जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव अशी आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती या यात्रेचे आयोजक राजेंद्र कोंढारे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली

त्या पार्श्वभूमीवर या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे टेबल टेनिस स्पर्धा पुणे जिल्हा मेट्रोपोलिटन संघटनेच्या वतीने बारा वर्षांखालील गटाच्या जिल्हास्तरीय टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी आज पार पडली यामध्ये मुलांच्या गटात अर्जुन परदेशी याने आणि मुलींच्या गटात ऋतिका कापले हिने विजेतेपद पटकावलं कियांश जोशी आणि श्रेया पठारे यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं स्पर्धेतल्या विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना करंडक आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आलं हवामान आज शहरात दिवसभर आभाळ निरभ्र होतं मात्र दुपारनंतर थोडं ढगाळ झालं

उद्याही पुण्यात आभाळ दिवसा निरभ्र राहील मात्र संध्याकाळच्या सुमारास काहीसं ढगाळ होईल असा अंदाज आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाविरुद्धवा लढा यापुढेही यशस्वीपणे सुरू ठेवण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार